या आधी जोपर्यंत लस नाही तोपर्यंत नियमांमध्ये कसूर नाही असा नारा दिला होता मात्र आता लस आणि दक्षता दोन्हीही अर्थात दवाई भी कडाई भी असा नारा पंतप्रधानांनी दिला कोरोनाच्या संकट काळात ज्या प्रमाणे भारतानं जगातल्या अनेक देशांना मदत करत महत्त्वाची भूमिका बजावली त्याच प्रमाणे भारताचा लसीकरणाचा व्यापक अनुभवही जगाला उपयुक्त ठरेल असं पंतप्रधान म्हणाले

यासाठी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी आवश्यक तयारी करावी अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत राज्यातल्या प्णे नागपूर जालना नंद्रबार या चार जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संदर्भात घेतलेल्या बैठकीत लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी काल ही घोषणा केली

फास्टॅग अकाउंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल अकाउंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावं लागणार आहे

यंदा मात्र कोरोनाच्या साथीचं सावट असल्यानं सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली होती

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत

परंतु शाश्वत मानवी मूल्य कोरोना योद्ध्यांचं कार्य आणि परस्पर स्नेहभावना यामूळे सर्वांनी कोरोनाच्या आव्हानाला धैर्याने तोंड दिले कोरोनाविरुद्ध सावधगिरी बाळगतानाच आगामी वर्षांतही आपण समाजासाठी अधिक निष्ठेने आणि समर्पण भावनेने कार्य करण्याचा संकल्प करूया असं आवाहन राज्यपालांनी केलं तर नवीन वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तिचा निर्धार करा असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे ग्रहमंत्री अनिल देशम्ख यांनी काल नवीन वर्षाचं स्वागत प्णे पोलीस विभागाच्या नियंत्रण कक्षात केलं अनिल देशमुख यांनी यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच कौत्क केलं नियंत्रण कक्षात रात्री आलेल्या द्रध्वनीवरून देशमुखांनी नागरिकांशीही संवाद साधला पूण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते सावित्रीबाई महिला शिक्षणाच्या प्रणेत्या आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं सावित्री उत्सव म्हणून साजरी करण्यात येणार आहे या निमित्तानं राज्यभरात विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांनी काल सांगितलं

कोरेगाव भीमा प्णे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज अन्यायांनी गर्दी करू नये असं आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मूंडे यांनी केलं आहे यंदाचं हे अभिवादन आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच घरून करूया असं त्यांनी म्हटलं आहे मुंडे आज सकाळी भीमा कोरेगाव इथं जाऊन अभिवादन करणार आहेत

ग्रीन लातूर वृक्ष टीमनं तर मरण यातनेनंतरचा प्रवास स्खकर व्हावा या दृष्टीनं मोहिम राबवली तिचा हा वृत्तांत

हे सगळं लोकसहभागातून करण्यात आलं आता ते टिकवण्याचं स्वच्छ राखण्याच्या कामातही आमजनतेचा लोसहभाग अपेक्षित आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अरूण समुद्रे लात्र

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

त्यामुळे अनेक भागात मानव आणि वन्य जीव यांच्यातील संघर्ष दिसुन येत आहे प्रामृख्यानं उसाची शेती असलेल्या भागात हा संघर्ष दिसत असून पृणे जिल्ह्याच्या अन्य भागातही आता बिबट्यांचा वाढता वावर दिसून आला आहे आता प्रामुख्यानं मानवी वस्तीजवळील शेतात येऊन मुक्काम करणाऱ्या बिबट्यांची गणना केली जाणार असून या बिबट्याना पुन्हा वन विभागात पाठवण्याच्या दृष्टीनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं जून्नर विभागाचे उपवन संरक्षक आर जयरामगौडा यांनी काल आकाशवाणीशी बोलताना सांगितलं भारतीय वन्यजीव संस्थेचे दोन तज्ज्ञ या गणनेत सहभागी होणार असून मंचर परिसरातील स्थानिक गावकरीही त्यांना मदत करणार आहेत

निवडणूकीम्ळे गावातलं वातावरण बिघडतं म्हणून बिनविरोध ग्रामपंचायतीला प्रोत्साहनपर निधीच्या घोषणेची पहिली बातमी लातूरहून आली होती

आमदार खासदारांच्या स्थानिक विकास निधी बरोबरच जिल्हा नियोजन समिती जिल्हा परिषद आणि इतर शासकीय योजनांसह आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गतचा निधीही त्यांनी त्यात जोडला आहे

राज्यभरातील जवळपास सर्वच ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी हे अर्ज भरण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयांमध्ये गर्दी केल्याचं दृश्य दिसून आलं विविध जिल्ह्यांतून दाखल झालेल्या अर्जांसंदर्भातली आकडेवारी काल हाती आली असली तरी काल छाननी पूर्ण झाली असूनही अजून काही जिल्हयातली दाखल अर्जांचीच आकडेवारी मिळालेली नाही राज्याची एकत्रित आकडेवारी राज्य निवडणुक आयोगाच्या कार्यालयाकडूनही उपलब्ध होऊ शकली नाही काल अर्जांची छाननी झाली असून चार जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे याचदिवशी प्रचारचिन्हांचं वाटपही होणार आहे

इथेनॉल सांगली पीटीसी राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यापुढे इथेनॉल निर्मितीकडे वळलं पाहिजे एक चांगला पर्याय म्हणून त्याकडे आता पाहण्याची गरज निर्माण झाली आहे असं मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले काल इस्लामपूर इथे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन पाटील यांच्याहस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

केंद्राकडून पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर कारखाना अडचणीत येतो त्याम्ळे साखर करण्यापेक्षा इथेनॉल तयार करणं हे फायद्याच आहे सांगली जिप सांगली जिल्हा परिषदेत कंत्राटदारांना कामांचं वाटप सदस्यांच्या शिफारशीनं करावं हा वादग्रस्त ठराव प्रणे विभागीय महसूल आयुक्तांनी विखंडित केला आहे त्यामुळे जिल्हा परिषद बरखास्त करण्याची कारवाई आता मागे पडली आहे सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ग्डेवार यांनी सर्वांना समानसंधी या धोरणान्सार कामांचं वाटप केलं होतं त्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त करत कंत्राटदारांना कामांचं वाटप सदस्यांच्या शिफारशीनं करावं असा ठराव मंजूर करून घेतला

दरम्यान हा ठराव बेकायदेशीर असल्यानं तो विखंडित करण्यात यावा अशी शिफारस विभागीय आय्क्तांकडे करण्यात आली होती मळेघरवाडी घटना पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केलं जाईल असं प्रतिपादन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं काल सकाळी त्यांनी पेण इथे पीडित बालिकेच्या क्ट्ंबियांची सांत्वनपर भेट घेतली

हेल्मेट पालघर जिल्ह्यातल्या सर्व शासकीय यंत्रणेतल्या अधिका यांना आणि कर्मच्या यांना नववर्षात द्चाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणं सक्तीचं करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिला आहे

जखमींना पोलादप्र च्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ही बस मुंबईहून कणकवलीला जात होती

हवामान कोकणात काल तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस झाला तसाच तो आज मध्य महाराष्ट्रात अपक्षित आहे तापमानातली वाढ कायम असून काल राज्यात सर्वच ठिकाणी कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच होतं

आज आणि उद्याही तापमानात घट संभवत नाही

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमर्कार